संपकरी बेस्ट कर्मचा यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करणार असल्याचं राज्यसरकारनं आज मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं या समितीत मुख्य सचिव परिवहन सचिव तसंच नगर विकास सचिवांचा समावेश असेल संप काळात प्रवाशांसाठी काय उपाय योजना केल्या याची माहिती न्यायालयानं यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी करताना सरकारकडे मागितली तसंच संप मिटवण्यासाठीच्या वाटाघाटीत काय ठरतय ते कळवण्याच्या सूचनाही केल्या संप पुकारण्यापूर्वी न्यायालयात दाद मागायला हवी होती असं न्यायालयानं संपकरी संघटनांना सांगितलं याप्रकरणी आता सोमवारी सुनावणी होणार आहे बेस्टच्या संपाबाबत चर्चा करुन लवकरच तोडगा काढू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केला आहे ते आज दिल्लीत वार्ताहरांच्या प्रशाला उत्तर देत होते बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत तोडगा निघू शकला नाही त्यामुळे आज चौथ्या दिवशीही संप आणि त्यामुळे मुंबईकरांचे हालही सुरूच आहेत दरम्यान नवनियुक्त समिती बेस्ट प्रशासन बेस्ट कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी मुंबईमहानगर पालिकेचे आयुक्त अजोय मेहता आणि बेस्ट कर्मचारी संघटनेचे नेते शशांक राव यांच्यात उद्या बैठक होणार असून संपावर तोडगा काढण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा होणार आहे

यवतमाळ मधल्या पोस्टल ग्राउंडवरच्या शायर भाऊसाहेब पाटणकर सभागृहातल्या राष्ट्रसंत तुकडोजी परिसरातल्या प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ अरुणा ढेरे मावळत्या संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख मराठी साहित्य महामंडळाच्या उपाध्यक्ष डॉ विद्या देवधर सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे तसंच या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार संमेलनाचे कार्याध्यक्ष इत्यादी मान्यवर आणि साहित्यिक उपस्थित होते उद्घाटक वैशाली येडे आपल्या भाषणात शेतकरी आत्महत्या हा व्यवस्थेचा बळी आहे असं सांगून उद्विग्नता व्यक्त केली तर मुळ उद्घाटकाला न बोलावण ही असहिष्णता असून यात सर्व पक्ष भागिदार आहेत असं सांगत लक्ष्मीकांत देशमुख यांनी नयनतारा सहगल यांच्या भाषणातले मुद्दे वाचून दाखवले विरोधी मत हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं ते म्हणाले

यवतमाळच्या आझाद मैदान इथून ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला दिंडीसाठी संमेलन परिसरापर्यंतचा मार्ग रांगोळीनं सजवण्यात आला होता संमेलनात आज संध्याकाळी कवी शंकर बडे कविकट्टा परिसरात आयोजित कवी शिवा राऊत व्यासपीठावर कवीकट्टयाचं उद्घाटन डॉ अरुणा ढेरे यांच्या हस्ते होणार असून कविसंमेलनचा कार्यक्रमही फ

शहाजिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे दरम्यान संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांचं भाषण सध्या सुरु आहे गोवा आणि महाराष्ट्र विभागातल्या पुण्याच्या प्रादेशिक आऊटरीच ब्युरोच्या वतीनं सुरु असलेल्या महास्वच्छता अभियानात आज विविध शाळांमध्ये आज स्वच्छ भारत या संकल्पनेवर आधारित चित्रकला स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती स्वच्छ भारताचा संदेश एक कोटी जनतेपर्यंत पोहोचवणं हा यामागचा उद्देश आहे राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या सहयोगानं हे अभियान राबवण्यात आलं आहे

ऐरोली इथलं पटनी मैदान ते सी बी डी बेलापूर इथल्या महापालिका मुख्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या बाईक रॅलीनं ऐरोली घणसोली कोपरखैरणे वाशी तूभे सानपाडा नेरुळ सीवूड बेलापूर असा प्रवास करत स्वच्छते विषयीचा संदेश दिला

गोंदिया शहरात आज झालेल्या जनसंघर्ष सभेत काँप्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही मागणी केली राज्यात भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षानी जनतेची फसवणुक केल्याचा आरोप त्यांनी केला सिंचन विहिरींच्या मुद्यावरून आज जालना जिल्हा परिषदेच्या सभागृहात काही वेळ गोंधळ उडाला

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दिक्षांत समारंभ आज विद्यापीठाचे कुलपती राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी राज्यपालांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पदवी आणि प्रमाणपत्रं प्रदान करण्यात आली प्रख्यात नोबेल परितोषिक विजेते सर रिचर्ड जॉन रॉबर्टस या कार्यक्रमाला प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित होते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांनी विद्यापीठातल्या नवनवीन उपक्रमांबद्दल माहिती दिली

यामुळे ऑस्ट्रेलियात उद्यापासून सुरु होणा या एकदिवसीय मालिकेत दोघही खेळू शकणार नाहीत दोघांची औपचारिक चौकशी सुरु होण्यापूर्वी त्यांना नव्यानं कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात येणार आहे संबंधित कार्यक्रमात पंड्या आणि राहूल यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर भारतीय कर्णधार विराट कोहलीसह अनेकांनी टीका केली आहे समाजमाध्यमातही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे उच्चस्तरीय निवड समितीद्वारा सीबीआय संचालक पदावरुन बदली केल्यानंतर आलोक वर्मा यांनी आपला राजीनामा सरकारकडे सुपुर्द केला आहे अग्निशमन दलाच्या महासंचालक पदावर आलोक वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र त्यांनी पदभार स्विकारण्यास नकार देत राजीनामा दिला आहे

या स्पर्धेत महाराष्ट्रानं काल जिमनॅस्टिक्समधे पाच जलतरण स्पर्धेत तीन अॅथलेटिक्समधे दोन तर भारोत्तोलनमधे एक सुवर्णपदकं जिंकलं

दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचं उद्याटन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार आहे या परिषदेत बैठकांच्या माध्यमातून नवी भागीदारी आणि गुंतवणूकीच्या नव्या संधी अपेक्षित आहेत

उजनी धरणाच्या जलाशयावर एक हजार मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठीच्या निविदापूर्व बैठकीला उस्फूर्त प्रतिसाद मिळला मुंबईतल्या महावितरणाच्या प्रकाशगड इथं ही निविदापूर्व बैठक झाली इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेला रत्नागिरी जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यात चार हजाराहन अधिक खाती उघडण्यात आली आहेत जिल्हा डाकघर अधीक्षक आ

कोड्डा आणि बँकेचे व्यवस्थापक वसंत बक्सला यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली मराठी विज्ञान परिषद आणि इंडियन एज्यूकेशन सोसायटी यांच्यावतीनं आज मुंबईत राजा शिवाजी विद्यालय संकूलात विज्ञान मेळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे या मेळ्यात विद्यार्थ्यांना स्वतः प्रयोग करण्याची संधी देणारं खुलं प्रदर्शन वि शेष प्रयोग तसंच विज्ञान विषयक पुस्तकांचं प्रदर्शन आणि विक्री अशा दालनांचा समावेश आहे राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर इथं सात पूर्णांक सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं

या काळात उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ होईल असं वेधशाळेनं म्हटलं आहे